सरन्यायाधीश न्यायमूती दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालच्या पाच सदस्यीय पीठानं आज हा नि र्णय दिला

केरळ राज्य सरकारनं या निर्णयाचं स्वागत केलंय तर मंदिर विश्वस्तांनी नाराजी व्यक्त करत निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल असं म्हटलयं या निर्णयामुळं हिदूंधर्म आधिक समावेशक बनेल असं महिला अणि बालकल्याणमंत्री मनेका गांधी यांनी म्हटलंय

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी राज्य पोलीस करत असलेल्या तपासात हस्तक्षेप करायला नकार देणा या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी स्वागत केलं आहे नक्षलवादयांशी संबध असल्याच्या संशयावरुन राज्य पोलीसांनी न्यायालयाच्या आदेशानुसार पाच मानवी हक्क कार्यकर्त्यांना त्यांच्या राहत्या घरीच स्थानबद्द केलं आहे त्याच्या सुटकेची मागणी आज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली याप्रकरणी राज्य पोलीस आकसाने कारवाई करत नसल्याचं तसंच तपासामागे कोणताही कट नाही हेच या निकालाने सिद्ध झालं आहे असं मुख्यमंत्र्यांनी या निकालावर प्रतिक्रिया देताना सांगितलं शीना बोरा हत्या प्रकरणातली आरोपी ड्राणी मुखर्जीला कमी रक्तदाबामुळे जे

हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे तिनं डोकेदुखी आणि हायपोटेंशनचा त्रास असल्याचं हॉस्पीटलच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं केरळ सारख्या नैसर्गिक आपत्तीप्रस्त राज्यांना पुरेसा वित्तीय पुरवठा व्हावा यासाठी विशेष कर लावण्याची शक्यता पडताळून पाहण्यासाठी वस्तु सेवा कर परिषदेनं आज एका सात सदस्यीय मंत्री गटाची स्थपना केली या गटाचे नेतृत्व अर्थमंत्री अरूण जेटली करतील आज झालेल्या परिषदेच्या तिसाव्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला नव्या कर प्रणालीत राज्याच्या उत्पन्नातील तूट कशी भरुन काढता येईल या विषयावरही परिषदेनं विचार विनिमय केला

आखिल भारतीय औषध संघटनेनं ऑनलाईन औषध विक्री आणि ई पोर्टल म्हणजेच ई फार्मसी विरोधात राज्य भरातल्या केमिस्ट आणि फार्मसिस्ट हे काल मध्य रात्रीपासून एक दिवसाच्या संपावर गेले असून आज पालघर जिल्ह्यातल्या पालघर बोईसर मधली सर्व मेडिकल बंद आहेत रत्नागिरी सिंधुदुर्ग अमरावती वाशिम हिंगोली लातूर नांदेड भंडारा सोलापूर जिल्ह्यातही व्यापा यांनी आंदोलन सुरु केलं आहे रत्नागिरीत तसंच सिंधुद्ग जिल्ह्या ई फार्मसी विरोधात मोर्चा काढण्यात आला

हिंगोली जिल्ह्यात बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला आहे ई फार्मसीवर सरकारचं नियंत्रण राहणार नाही यामुळे नशेची औषधं सहजरित्या लोकांपर्यंत पोहोचतील ई फार्मसीमुळे छोटे केमिस्ट दुकानदार उद्दवस्त होतील त्यामुळे सरकारने ई फार्मसीला मंजूरी देऊ नये अशी औषधविक्रेते आणि फार्मासिस्टची मागणी आहे

फ्लिपकार्ट आणि वॉलमार्ट यांच्यात झालेल्या कराराविरोधात आणि आपल्या विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय व्यापारी संघानं पुकारलेल्या बंदला औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यात मोठा प्रतिसाद मिळाला जिल्ह्यातल्या प्रमुख बाजारपेठा बंद होत्या त्यामुळे उलाढाल ठप्प होती लातूर इंही व्यापान्यांनी कडकडीत बंद पाळला असून व्यापारी महासंघानं शहरातून मूक मोर्चा काढला ऑनलाईन औषध विक्रीविरोधात औषध विक्रेत्यांनीही आज स्वतंत्र बंद पुकारला आहे उस्मानाबाद िंग या बंदला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला औषध विक्रेत्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचं निवेदन दिलं जालना जिल्ह्यात बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे नांदेड ॐ औषध विक्रेत्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलं संगीतक्षेत्रात उत्कृष्ठ कामगिरी केल्याबद्दल देण्यात येणारा राज्यशासनाचा लता मंगेशकर जीवनगौरव प्रस्कार यावर्षी ज्येष्ठ संगीतकार राम लक्ष्मण म्हणजेच विजय पाटील यांना प्रदान करण्यात येणार असल्याची घोषणा सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांनी आज मुंबईत केली दरवर्षी गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या वाढदिवसाला या पुरस्काराच्या नावाची घोषणा करण्यात येते पाच लाख रुपये रोख आणि प्रशस्तीपत्रक असं या पुरस्काराचं स्वरूप आहे आपल्या चाळीस वर्षांच्या संगीताच्या कारकिर्दीत पाटील यांनी दिडशेहून अधिक हिंदी मराठी आणि भोजपूरी चित्रपटांना संगीत दिलं आहे यामध्ये पांडू हवालदार तुमचं आमचं जमलं बोट लावील तिथे गुदगुल्या या मराठी चित्रपटांसह मैने प्यार किया हम आपके है कौन हम साथ साथ है अशा लोकप्रिय हिंदी चित्रपटांचा समावेश आहे प्रसिद्ध साहित्यिक कविता महाजन यांच्या पर्थिवावर आज सकाळी पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात आले महाजन यांचं काल रात्री अल्प आजारानं निधन झालं

काही दिवसांपासून न्यूमोनियानं आजारी असल्यानं पुण्यात बाणेर अल्या एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते तिथंच त्यांनी अखेरचा श्वास घेतला

येत्या दोन दिवसात दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी उत्तर कोकण उत्तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भातल्या तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातल्या तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा व्वाारा हवामान विभागानं दिला आहे